सिंधूला महिला एकेरीचं विजेतेपद राफेल कराराबाबत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला च्कीची माहिती दिली असून सर्वोच्च न्यायालयानं याबाबतचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे काँग्रेस नेते आनंद्कूमार शर्मा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना शपथेवर खोटी साक्ष देणं आणि न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सरकारला नोटीस देण्याचीही मागणी केली

संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीचा त्यांनी यावर पुनरुच्वार केला राफेल विमान खरेदी प्रकरणी संरक्षण मंत्रालयापाठोपाठ आता सर्वोच्व न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर काँग्रेसचा विश्वास राहिला नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उत्तरप्रदेशात रायबरेली इथं त्यांच्या हस्ते काल एक हजार कोटी रूपयांच्या विविध प्रकल्पांचा श्भारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते

काँग्रेस पक्ष देशाला कमक्वत करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते विमुद्रीकरण वस्तू आणि सेवा करासारख्या निर्णयामुळे बसलेल्या धक्क्यातून देश अजून सावरलेला नसून सरकारसोबत जागतिक दर्जाचा एकही अर्थतज्ज्ञ काम करायला तयार नाही अशी टीका त्यांनी केली गेल्या चार वर्षात देशांतर्गत सुरक्षेची स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे

पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई करण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला पूर्ण अधिकार दिले असल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल ठाणे इथं माळी समाजाच्या राज्यस्तरीय संमेलनात बोलत होते

मुंबईतल्या सागरी किनारा रस्त्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल भूमिपूजन करण्यात आलं येत्या चार वषार्षात हे काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकल्पामुळे कोळी बांधवाचं नुकसान होणार नाही अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली

अशा बनावट लाभार्थ्यांची नावं काढून टाकण्याचं काम मंत्रालयाकडून सातत्यानं केलं जातं असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काल बीड इथं झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय झाल्याच शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भाजपाने कायम आपल्या पक्षा बरोबर दुर्व्यवहार केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं मेटे यांनी सांगितलं या राज्य कार्यकारिणी च्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले असल्याची माहिती मेटे यांनी दिली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे चीनमधे ग्वांगझू इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत भारताच्या पी

सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे

मोहम्मद शमीनं दोन तर जसप्रित बुमराह आणि इशांत शर्मानं प्रत्येकी एक गडी बाद केला

माध्यमं आणि पुरस्कारांमुळे साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे असं मत यवतमाळ इथल्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे त्या काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथं कोकण साहित्य संमेलनातल्या मुलाखतीत बोलत होत्या सामर्थ्यवान साहित्यासाठी साधनेची आवश्यकता असल्याचं सांगत क्षणिक प्रसिध्दी टाळ्या कौतक आणि पुरस्कारांमध्ये गुंतून पडलेले साहित्यिक संपतात असंही त्या म्हणाल्या

महिला साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावं जूनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अभ्यासक्रमात महिला लेखकांना प्राधान्य द्यावं आदी ठराव या संमेलनात घेण्यात आले चांगल्या मार्गाने जगण्यास इच्छ्क अनाथ निराधार मुला मुलींना प्रत्येकानं आपापल्या परीनं सहकार्य करण्याचं आवाहन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केलं आहे एकता निराधार संघाच्या वतीनं औरंगाबाद इथं प्रस्तावित अनाथ निराधार वसतीग्रहाचं भूमीपूजन काल खांडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सामाजिक कार्यकर्त्या राधा पेठे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या उद्योजक विवेक देशपांडे सामाजिक कार्यकर्त्या श्भा रिसबुड एकता संघाचे संस्थापक सागर रेड्डी यावेळी उपस्थित होते मूलांना शाळेतून दैनंदिन परिपाठातून पर्यावरण संस्कृती नीतिमूल्यं याची माहिती देणं आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त डॉ प्रुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे काल औरंगाबाद इथं कवी गणेश घुले लिखित सुंदर माझी शाळा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते कवी दासू वैद्य यांनी यावेळी बोलताना बाल मानसिकता जाणून घेतल्या शिवाय बाल साहित्य लिहिता येत नाही असं मत व्यक्त केलं तर ज्येष्ठ शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना शिक्षकांनी कविता चालीत शिकवणं आवश्यक असल्याचं नमूद केलं गायक श्रीराम पोतदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या काव्यसंग्रहातल्या कविता सादर केल्या बीड जिल्ह्यातले हुतात्मा सैनिक सुभाष नागरगोजे यांच्या स्मरणार्थ केज तालुक्यात बनकरंजा इथं जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या हतात्मा स्मारकाचं अनावरण जिल्हाधिकारी एम

नांदेड इथले आंबेडकरी चळवळीतले नेते माजी नगरसेवक एन

त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे काल सकाळी हा अपघात झाला जखमींना हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे लातूर इथल्या प्रस्तावित नाट्यगृह आणि शादीखान्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी काल दिली